या रमजानला संयम सद्भावना संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतिक बनवण्याची आपल्यासमोर संधी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमात ते आज बोलत होते ईदपर्यंत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आपण आधीसारखेच उत्साहानं ईद साजरी करू शकू अशी प्रार्थना करूया असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं त्याचवेळी रमजानच्या या दिवसांत स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचं पालन करत रस्त्यांवर बाजारांमध्ये मोहल्ल्यांमध्ये शारीरिक अंतराचं पालन करावं असंही ते म्हणाले देशासाठी आपल्या आवडी आणि वेळेप्रमाणे काही करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सरकारनं कोविड्स वॉरिअर्स डॉट जीओव्ही डॉट इन हा डिजिटल मंच तयार केला आहे या मंचाच्या माध्यमातनं सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासन असे सव्वा कोटी लोक जोडले गेल्याचंही पंतप्रधान सांगितलं

जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांचं स्मरणही नरेंद्र मोदी यांनी केलं

रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही दिलासा देणारी आहे

या तिघांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून पंधरा जणांना विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

प्रदीप कुलकर्णी यांनी दिली

मात्र कोरोनामुळे कुठेही सार्वजनिकरित्या एकत्रित धार्मिक कार्यक्रम होत नसून नागरिकांनी घरोघर पूजन आणि पूर्वजांचं स्मरण केलं

काही सराफा व्यापाऱ्यांनी ऑनलाईन सोने खरेदीचा पर्याय ग्राहकांसाठी खुला केला असल्याचं वृत्त आहे

यावेळी देवीच्या मूर्तीला उत्कृष्ट दागदागिन्यांचा पेहराव करण्यात आला

त्यामुळे यावर्षी गुढीपाडवा आणि चैत्री यात्रेलाही इथं भाविकांना येता आलं नव्हतं पण देवीचे सण उत्सव परंपरेप्रमाणे साजरे केले जात असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं कळवण्यात आलं आहे